पंजाबरावदेशमुखव्याजसवलतयोजनेतूनशेतकऱ्यांनाप्रत्येकीएकलाखापर्यंतबीनव्याजी तर तीनलाखांपर्यंतचंकर्जदानटक्केव्याजानंदिलंजाणार उपमुख्यमंत्रीअजितपवारयांचं प्रतिपादन

सर्वाच्याभविष्यासाठीसुरक्षितआणिसंरक्षितपर्यावरण हीयापरिषदेचीसंकल्पनाआहे

या परिषदेचं थेट प्रसारण संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून आकाशवाणीवरुन प्रसारित होणार आहे त्यामुळे संध्याकाळी सात वाजताचं प्रादेशिक बातमीपत्र या प्रसारणानंतर प्रसारित होईल राज्यसभेतआजप्रमुखबंदरंप्राधिकरणविधेयकमंजूरकरण्यातआलं याविधेयकाच्याबाजूनेचौऱ्यांशीसदस्यांनीमतदानकेलंतरचव्वेचाळीससदस्यांनीविरोधातमतदानकेलं याविधेयकातकेवळप्रमुखबंदरांचासमावेशअसल्याचंनौवहनमंत्रीमनसुखमांडवीययांनीराज्यसभेतसांगितलं याविधेयकामुळेप्रमुखबंदरांनाअधिकस्वायत्ततामिळूशकेल तसंचयाबदरांचपरिचालननियमनतसंचनियोजनसुगमहोण्यासाठीविधेयकातबदलसूचवण्यात आले आहेत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पासह अलिकडेच रेल्वे अर्थसंकल्पही संसदेत सादर केला रेल्वेच्या विकासाला वेग देण्यासाठी या अर्थसंकल्पात काय तरतूदी करण्यात आल्या आहेत याबाबत माहिती देत आहेत रेल्वेमंत्री पियुष गोयल

नाशिकआणिनागपूरच्यामेट्रोउभारणीतराज्यसरकारआपलावाटादेईलअसंउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीसांगितलं नाशिकविभागातल्यापाचहीजिल्ह्यांच्यावार्षिकयोजनाआढावाबैठकीनंतरतेबातमीदारांशीबोलतहोते कोरोनामहामारीच्यासंकटामुळेराज्याच्याउत्पन्नातमोठीतुटआलीअसतानाहीमध्यममार्गकाढूनजिल्ह्यांनाविकासासाठीनिधीदिलाअसल्याचं तेम्हणाले मुंबईतल्याएकापाचमहिन्यांच्याबालिकेच्याउपचारासाठीआवश्यकऔषधीअमेरिकेतूनआयातकरण्यासाठीलागणारेसर्वकरमाफकर ण्याचानिर्णयत्वरितघेतल्याबद्दलमाजीमुख्यमंत्रीआणिविधानसभेतीलविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीसयांनीप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांचेआभारमान लेआहेत

पुढीलउपचारासाठीचंऔषधअमेरिकेतूनआयातकरावंलागणारहोतं

गोदामातसिलेंडरअसल्यानंएकामागोमागएकसिलेंडरचेस्फोटहोतगेले

उपम्रख्यमंत्रीअजितपवारयांच्याउपस्थितीतआजनाशिकमध्येझालेल्याबैठकीतहीमाहितीदेण्यातआली बुलडाणाजिल्ह्याचंवैभवअसलेल्याआणिविपुलनैसर्गिकसौंदर्यानंनटलेल्याज्ञानगंगाअभयारण्याच्यापायथ्याशीपलढगधरणआहे

यासोबतचजंगलसफारीसाठीजिप्सीबुकींगसेंटरहीसुरूकरण्यात आलंआहे

हाउपक्रमजिल्हाविधीसेवाप्राधिकरणाच्यासचिवसुनीताकंकणवाडीयांच्यामार्गदर्शनाखालीराबवलाजातआहे मुंबईउच्चन्यायालयाच्याऔरंगाबादखंडपीठानंपानमसाला गुटखाबंदीकडककरण्यासंदर्भातपोलीसआणिराज्यप्रशासनालानोटीसजारीकेलीआहे अहमदनगरजिल्ह्यातल्यातांभेरे श्रेलेसामाजिककार्यकर्तेदादासाहेबपवारयांनीपानमसालागुटखाबंदीकडककरण्यासाठीन्यायालयातजनहीत याचिकादाखलकेलीआहे पानमसाला गुटखा तंबाखूजन्यपदार्थबंदीबाबतच्याकार्यवाहीसाठीप्रत्येकजिल्ह्यातपोलिसांनीविशेषपथकस्थापनकरावं पोलीसप्रशासनानंअन्नस्रक्षाअधिकाऱ्यांनासोबतघेऊनकार्यवाहीकरावी तक्रारीसाठीटोलफ्रीनंबरचीसुविधाचालूकरावीआणिबोगसकारवाईकरणाऱ्यापोलिसांविरुद्धकार्यवाहीकरावीअशीमागणीयायाचिकेतकरण्यात आलीआहे

वर्धाजिल्ह्यातबोरव्याघ्रप्रकल्पाजवळसेलूतालुक्यातल्याडोंगरगावतलावावरबहारनेचरफाऊंडेशनकडूनपक्षीनिरीक्षणकरण्यातआ लं